यात अहमदनगरचे अमोल बागुल मुंबईचे ए जेबीन जोएल आणि पुण्याच्या विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी यांना गौरवण्यात आलं राधिका दळवी यांनी आपल्या शाळेत मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील वक्तशीर आणि जबाबदार बनवण्याकरिता शैक्षणिक उपक्रम राबविले त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे प्णे महापालिकेच्या सर्व शाळा आदर्श आणि खाजगी शाळांच्या तुल्यबळ करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहेअसं मत महापौर मुक्ता टिळक यांनी आज व्यक्त केलं बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या शिक्षक गौरव समारंभात महापौर बोलत होत्या

यावेळी शिक्षण तज्ञ अ ल देशमुख शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते आदर्श पिढी घडविण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या येरवडा इथं पुणे महानगरपालिकेच्या गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक विद्यालयात आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाचं औचित्य साधून आज सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुरेश काकडे यांचं व्याख्यान झालं सावित्रीबाई फ़ले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि उपक्रम केंद्राकडून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये नवसंशोधन आणि स्टार्टअपसची संस्कृती विकसित व्हावी यासाठी पुणे अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यांमधील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या

दरम्यान खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसानं आज उघडीप दिली त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला गणेशोत्सवानिमित्त पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे विसर्ग कमी केल्यानं भिडेपूल पुन्हा वाहतूकीसाठी खूला झाला आहे नदीपात्रातील रस्त्यावर अडकलेल्या चारचाकी गाड्या आज नागरिकांनी बाहेर काढल्या श्रीगणेशाच्या आगमनानंतर आज घरोघरी गौरींचं आगमन झालं सकाळपासूनच महिलावर्गाची गौरींच्या आगमनाप्रित्यर्थ लगबग सुरू होती या निमित्त घरोघरी आकर्षक सजावटही करण्यात आली आहे थकबाकीपोटी महापालिकेनं टाळं ठोकलेला मंडई परिसरातील सतीशशेठ धोंडीबा मिसाळ वाहनतळ आज सुरु करण्यात आला गणेशोत्सव असल्यानं या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहनतळ बंद असल्यानं गैरसोय होते आहे हे लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं स्वतःच हा वाहनतळ चालविण्याचा निर्णय घेतला आहे

कात्रज उंड्री मंतरवाडी देवाची उरुळी वडकी नाला आणि दिवे घाट मार्गे सासवड असा या बसगाडीचा मार्ग असेल वसतीगृह कर्मचाऱ्यांनी मानधन वाढावे या मागणीसाठी कालपासून पृण्यातील समाज आय़्क्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे आता सरकार जोपर्यंत आमच्या वेतन श्रेणीचा जीआर काढणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा राज्यातील वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत जे दुकानदार प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करतील त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे बोर्डाने ग्रूवारी केलेल्या कारवाईत जान महम्मद स्ट्रीटवरील दहा कापड दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात या स्पर्धा सुरु आहेत

सुजन करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेंत आवेदा इनामदार संघानं नियोजनबद्ध खेळ करत आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

आजपासून पुण्यात जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग स्पर्धा सुरु झाल्या आहेत अर्बन रेवन्स पोलिकन स्मॅशर्स आणि द ईगल्स या संघानी विजयी सलामी देत उदघाटनाचा दिवस गाजवला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

नमस्कार